हिंसेचं कोणत्याही प्रकारे समर्थन होऊ शकत नाही कर्तव्य आणि हक्क हातात हात घालून येतात याची सगळ्यांनी जाणीव ठेवावी असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

ते आज पुण्यात वसंतदादा शुगर संस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते साखर उद्योग शेतकऱ्यांचा कणा आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार साखर उद्योगाच्या पाठिशी ठामपणे उभं राहील साखर उद्योगापुढं असलेल्या अनेक अडचणी सोडवण्यासाठी तज्ञांची एक समिती स्थापन करुन धोरणात्मक निर्णय घेण्यात येतील असं त्यांनी सांगितलं मराठवाङ्यात वसंतदादा शूअर निस्टट्यूटची शाखा उभी करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय तातडीनं घेतला जाईल असं ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मंत्री जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यासह राजकीय क्षेत्रातले अनेक दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी प्रशासनानं खबरदारी घ्यावी अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत त्यांनी आज नाशिक धिं वार्ताहरांशी संवाद साधला हिंसेचं समर्थन होऊच शकत नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त लखनौ धिं झालेल्या समारंभात ते बोलत होते नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सार्वजनिक मालमत्तेचं न्कसान करणाऱ्यांनी स्वतःचं निरीक्षण करुन आपलं कृत्य बरोबर आहे का याची शहानिशा करावी कारण हक्क आणि कर्तव्यही एकाच वेळी हातात हात घालून येतात असं ते म्हणाले नागरिकत्व सुधारणा कायद्याचा धर्माशी संबंध नसताना विरोधक नाहक राजकारण करत असल्याचा आरोप भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे ते आज नाशिक डिं वार्ताहर परिषदेत बोलत होते केंद्रसरकारचा हा कायदा अल्पसंख्याकावरील अन्याय दूर करणारा असल्याचा दावा त्यांनी केला प्रशासनाचे आदेश झुगारुन नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चाच्या आंदोलकांवर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत हा मोर्चा काढताना पोलिसांनी मोर्च्याला परवानगी नाकारली होती तसंच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ आज यवतमाळमधे मोर्चा काढण्यात आला यावेळी माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर उपस्थित होते

पावसाच्या पाण्याचा अधिकाधिक वापर करण्यासाठी शेतक यांना जागरूक करणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे अटल भूजल योजनेचा आज नवी दिल्लीत प्रधामंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते पुण्यातल्या देह्रोड धम्म भूमीचा यंदाचा संसदरत्न पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांना प्रदान करण्यात आला ज्येष्ठ पत्रकार आणि आकाशवाणी मुंबईचे वृत्तनिवेदक सुनील कांबळे यांना भीमरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं समाजिक प्रश्नांबाबत जनजागृती आणि प्रबोधनाच्या कार्याबद्दल त्यांना हा प्रस्कार मिळाला आहे कर्नाटकलगतच्या लातूर उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यात मार्गशीर्ष अमावस्या वेळ अमावस्या म्हणून साजरी केली जाते आज हा सण सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं साजरा होत आहे

भारतनेट च्या माध्यमातून येत्या मार्चपर्यंत भारतातल्या सर्व गावांमधे मोफत वाय फाय सेवा प्रवण्यात येईल असं केंद्रीय दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे हरयाणामधल्या रेवरी जिल्ह्यातल्या गुरवारा या डिजिटल गावांचं उद्वाटन प्रसाद यांच्याहस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते

नाताळचा सण आज सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं श्रद्वेनं आणि उत्साहानं साजरा होत आहे प्रभ् येश् ख्रिस्ताचा हा जन्मदिवस जगभरातले खिस्ती बांधव जल्लोषात साजरा करत असतात मुंबई तसंच राज्याच्या अनेक भागात खिस्ती बांधव या सणाचा आंनद लुटत आहे मुंबईतल्या ख्रिस्तमंदिरांमध्ये विविध सांस्कृतिक आणि सांगितीक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहेत क्थुलिक आणि अँग्लिकन ख्रिस्तमंदिरांनी श्रद्वा आणि आशेचा संदेश जारी केला आहे नाताळनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत सिंधूद्र्गात सातबारा संगणकीकरणाच्या यशस्वी कामानंतर आता डिजिटल सह्यांचं काम वेगात सूरू आहे

अमरावती जिल्ह्यात कडकनाथ कोंबडी पालन व्यवसाय शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या आरोपींची चार कोटींची संपत्ती उघड करत पोलिसांनी दीडशे टन चिकनसुद्धा जप्त केलं आहे राज्यभरातली पोलीस यंत्रणा गेल्या चार महिन्यांपासून दोन्ही आरोपींची चौकशी करत आहेत

प्रत्यक्षात योजनेच्या अटी आणि शर्ती जाहीर झाल्यानंतर जिल्ह्याचं चित्र स्पष्ट होणार आहे नांदेड जिल्ह्यातल्या महिला बचतगटांनी उत्पादीत केलेल्या वस्तुंचं विक्री प्रदर्शन आणि खाद्यपदार्थ महोत्सव माळेगाव यात्रेत आयोजित केला आहे

जळगाव छे आज जिल्हास्तरीय शासकीय आणि अशासकीय आयटीआय तंत्रप्रदर्शन सोहळ्याचं आयोजन केलं होतं यात भूसावळ तालुक्यातल्या कुन्हे पानाचे ब्रिल्या आदर्श हाय टेकच्या प्रशिक्षणार्थींनी सादर केलेल्या आदर्श हाय टेक सोलर सायकल या उपकरणाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं

गुटख्याची अवेध वाहतूक करणारा कंटनेर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही धडक कारवाई केली हैद्राबाद थून गुजरातकडे हा कंटेनर जात होता राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणासह आज पावसाच्या सरी बरसल्या डोंबिवली आणि ठाण्यात दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी बरसल्या पालघर जिल्ह्यात सकाळ पासून ढगाळ वातावरण आहे

धुळे जिल्ह्यातल्या बहुतांश भागातही सकाळ पासूनच ढगाळ वातावरण आहे सकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या ढगाळ वातावरणामुळे हवेतला गारठा वाढला आहे रायगड नांदेड बुलडाणा उस्मानाबाद अहमदनगर अं ढगाळ वातावरण आहे तर अकोल्यात अकोट भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला राज्यात काल मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणाच्या काही भागात किमान तापमानात सरसरीच्या तूलनेत उल्लेखनीय वाढ नोंदवली गेली जिर भागात किमान तापमान सरासरी जिकं होतं येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाडयात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे